सप्टेबर मध्ये प्ण्यात आढळत त्यापेक्षाही कालची राज्यभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी

कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात पुन्हा कपात

कोरोनाकाळात वाचक येऊ शकत नसल्यानं पालघरमध्ये ग्रंथालय आपल्या दारी आता सविस्तर बातम्या कोविड राज्य संपूर्ण राज्यात काल दिवसभरात आढळून आलेल्या नव्या कोरोना बाधितांची संख्या सप्टेबर महिन्यात एकट्या पुणे जिल्ह्यात एका दिवसात जेवढे कोरोना बाधित आढळून येत असत त्यापेक्षाही बरीच कमी आहे अर्थात यामुळे कोरोना जातो आहे असा समज करून घेणं योग्य ठरणार नाही कारण सोमवारी दसऱ्याच्या दिवशी मूळात चाचण्याच कमी झाल्या असण्याची शक्यता आहे

सप्टेबर महिन्यात प्ण्यात दररोज या संख्येच्या आसपासच्या संख्येत कोरोनाबाधित आढळून येत असत

गुन्हे राज्यात सात महिन्यांपूर्वी टाळेबंदी सुरू झाली आता अनलॉक सुरू झालं असलं तरी सगळे व्यवहार कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळूनच करायचे आहेत ते आपल्याच हिताचं आहे हे अजूनही अनेकांना पटलेलं दिसत नाही नियमभंगाची प्रकरणं दिवसागिक वाढतच आहेत

ही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत दिली वृद्धांच्या चाचण्या सिंधुर्दुर्ग जिल्ह्यातल्या सर्व वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांची कोरोना तपासणी होणार आहे तसे आदेश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत काल आरोग्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी कोरोना संदर्भात घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश दिले या वृद्धांच्या चाचण्या करण्यासाठी तसच नमुने गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एका व्हॅन उपलब्ध करून द्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

बाधित कर्मचाऱ्यांवर कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर काहींना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले आहे

महाविद्यालयाचा अविभाज्य भाग असलेल्या ग्रंथालयात वाचकांची इच्छा असून ही आज वाचक येऊ शकत नाही हे लक्षात घेऊन पालघरचं सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि रा ही सावे ग्रंथालय यांनी मिळून ग्रंथालय आपल्या दारी हा एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या उपक्रमांतर्गत फक्त विद्यार्थीच नाही तर गावातले ग्रामस्थ सुद्धा यात सहभागी होऊ शकतात त्यामुळे महाविद्यालय बंद सल्यानं होणारं शैक्षणिक नूकसान टळेल स्पर्धापरिक्षांची तयारी करता येईल आणि वाचनाचीही गोडी लागेल

या उपक्रमामुळे खऱ्या अर्थानं त्या पुस्तकांचा सद्पयोग होईल आपण नेहमी म्हणत असतो जावे पुस्तकांच्या गावा पण ह्या उपक्रमामुळे साक्षात प्स्तकंच विद्यार्थ्यांच्या गावी जाणार आहेत चाचणी प्रयोगशाळा हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या कोरोना विषाणू परीक्षण संशोधन व निदान अर्थात आरटी पीसीआर प्रयोगशाळेचं ई उद्घाटन जिल्ह्याच्या संपर्कमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल करण्यात आलं

उद्योग कोरोना संकटामुळे बंद सलेले उद्योग आता बऱ्यापैकी सुरू झाले आहेत

मधल्या काळात फक्त अत्यावश्यक सेवेत येणारे खामगाव चे अन्न प्रक्रीया उद्योग सुरू होते

याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ही उद्यानं या आधीही उघडण्यात आली होती पण उद्यानात येणाऱ्या प्णेकरांनी कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे त्यांची दारं पुन्हा बंद करण्याची नामुष्की ओढवली होती

पण कोरोन विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरास्वच्छता पाळाअंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणीनमस्कार